याच काळात प्नर्गठन किंवा फेरप्नर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या तसंच व्याजासह थकित असलेल्या हप्त्याची रक्कम दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे

यानिमित्त पक्षातर्फे देशभरनागरिकता सुधारणा कायद्याविरुद्ध संविधान बचाव देश बचाब आंदोलन केलं जात आहे यामध्ये मोर्चे काढण्यात आले असून जाहीर सभांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जात आहे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीजवळच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत संविधान वाचवा देश वाचवा मोर्चा काढण्यात आला पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते मोर्चापूर्वी ऑगस्ट क्रांतीमधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली केरळ मध्यप्रदेश राजस्थान आंध्रप्रदेशसह अन्य राज्यातही अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं दरम्यान पक्ष वर्धापनदिनानिमित्त पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते दिल्लीत मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं माजी पंतप्रधान मनमोहसिंग ज्येष्ठ नेते ए

अँटनी मोतीलाल व्होरा आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणी हे नोटबंदी पेक्षाही आपत्तीजनक असल्याची टीका काँग्रेस नेते राहल गांधी यांनी यावेळी बोलतांना केली ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्ख व्यक्त केलं आहे सबनीस यांच्या निधनामुळे कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून संपूर्ण व्यंगनगरी मूक झाली आहे अशा शब्दात ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांच्या शिवाजी पार्क इथल्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतलं

या धरणे आंदोलनामुळे परिसरातली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे

या दर्घटनेत अनेक लोक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं

सर्वात कमी म्हणजे दोन पूर्णांक चार दशांश डिग्री सेल्सीयस इतकं कमी तापमानाची नोंद आज पहाटे तापमापकावर झाल्याचं सफदरजंग वेधशाळेतून सांगण्यात आलं शहरात पसरलेल्या घनदाट धुक्यामुळे दृश्यमानता घटली असून याचा परिणाम विमानसेवा आणि रस्त्यावरच्या वाहतुकीवर झाला आहे चार विमानसेवा इतरत्र वळवण्यात आल्या असल्याचं विमानतळ नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आलं

मादक द्रव्य प्रतिबंधक चाचणीत दोषी आढळल्यामुळे भारतीय राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतली रजत पदक विजेती भारोत्तलक सीमावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे

या नमुना तपासणीमध्ये बंदी असलेले घटक आढळून आले त्यामुळे तिला भारोत्तलन स्पर्धेतून चार वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे